आज रात्री आठ वाजल्यापासून एअर इंडियाच्या संकेतस्थळावरून यासाठी तिकीटांची नोंदणी करता येणार असल्याचं एअर इंडियानं जाहीर केलं आहे

याबाबत संघटनेचे प्रमुख प्रवीण खंडेलवाल यांनी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांना पत्र लिहीलं असून त्यात या दोन्ही चीनी कंपन्यानी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे राजर्थान राजस्थानमधील टोळधाडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय वायु दल मदतीला आलं आहे

वायु दलाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची मदत देण्यात येत आहे यापूर्वी कृषी मंत्रालयानं भाडे तत्वावर घेतलेल्या एका खासगी हेलिकॉप्टरमधून शनिवारी जैसलमेरमधील बांदा इथल्या वाळवंटी भागात प्रथम फवारणी केली होती टोळांचा उपद्रव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं ड्रोन्स आणि बेली हेलिकॉप्टर्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे गेल्या तीन दशकांतील ही आजवरची सर्वात मोठ्या प्रमाणातील टोळधाड भारतात आली आहे राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि हरियानाच्या विविध जिल्ह्यांमध्ये या टोळांचे थवेच्या थवे दिसून येत आहेत पुढील चार आठवडे भारतानं या टोळधाडीबाबत अति दक्ष राहावं असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनं दिला आहे टोळांचे थवे नेपाळपर्यंत गेले आहेत आणि ते राजस्थानात परत येऊन या महिन्यातील विणीच्या हंगामासाठी पाकिस्तान आणि इराणमधून येणाऱ्या इतर थव्यांसोबत मिळतील असं संघटनेनं म्हटलं आहे

वन महोत्सवात सामाजिक अंतर पाळून हा विक्रम करण्यात सहभागी झालेल्या विविध संस्था आणि सरकारी विभागांचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अभिनंदन केलं आहे आणि कोरोनाच्या संकटातही असे मोठे उपक्रम करता येऊ शकतात असं म्हटलं आहे या वृक्ष लागवड मोहिमेत मात्र लहान मुलं आणि वयस्कर लोकांना दूर ठेवण्यात आल होत औषधी गुणधर्म असलेली झाडे यात समाविष्ट होती

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना शेवग्याचे रोपं देण्यात आलं तर किसान सम्मान निधीच्या लाभार्थ्यांना देखील एकेक झाड लावण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं

मध्य प्रदेश पर्यटन महामंडळानं अशा प्रकारच्या चित्रीकरणांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत यामुळे आर्थिक उलाढालींना देखील प्रोत्साहन मिळेल तसंच स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील

चित्रिकरणाचे सर्व उपकरण कामाला सुरुवात करण्यापूर्वी आणि संपल्यानंतर दररोज निर्जंतुक करावे लागतील याखेरीज चित्रकरणादरम्यान उपस्थितांना वारंवार हात धुणे आणि हँड सॅनिटायझर वापरणे आणि मुखावरण परिधान करणे अनिवार्य राहील पंतप्रधान मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे भारताच्या एकतेला गती देण्यासाठी मुखर्जी यांनी धाडसी प्रयत्न केले तसंच त्यांचे विचार आणि आदर्श देशवासियांना बळ देणारे असल्याचं मोदी यांनी एका ट्विट संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती एम वेंकय्या यांनी देखील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे डॉक्टर मुखर्जी हे एक महान बॅरिस्टर तत्ववेत्ते आणि शिक्षणतज्ञ होते जम्मू आणि काश्मीर पूर्णपणे भारताशी जोडलेलं राहावं यासाठी त्यांनी अथकपणे प्रयत्न केले असं नायडु यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील डॉक्टर मुखर्जी यांना एका ट्विट संदेशाद्वारे आदरांजली वाहिली आहे आशा सेविका कोरोना साथीच्या काळात राजस्थानमधील आशा आरोग्य सेविकांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

अत्यंत प्रतिकूल स्थितीतही या सेविकांनी प्रतिबंधीत क्षेत्रातही गर्भवती महिला मुलं यांना तातडीनं आवश्यक त्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे केरळ केरळची राजधानी तिरूवनंतपूरममध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं तिथं एक आठवड्यासाठी कडक टाळेबंदी लागू करण्यात आली आहे

अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत

संपूर्ण राज्यात टाळेबंदी उठवण्यात आली असली तरी मदुराईमध्ये अद्याप एक आठवड्यासाठी टाळेबंदी कायम ठेवण्यात आली आहे

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं बृहन्मुंबई महापालिकेनं चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे कर्नाटक कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळूरूमधील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात देशातील सर्वांत मोठं कोरोना निगा केंद्र उभारण्यात आलं आहे

रूफोट उत्तरप्रदेशमधील गाजीयाबाद जिल्ह्यातील मोदीनगर येथील एक मेणबत्ती उत्पादन कारखान्यात काल झालेल्या स्फोटात सात जण ठार झाले तर चार जण जखमी झाले आहेत मृतांच्या वरसांना चार लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत प्रशासनानं जाहीर केली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या घटनेबद्दल द्ख व्यक्त करत जखमीवर उत्तम उपचार करण्याचे आदेश दिले आहेत

या बैठकीत इंडियन प्रीमियर लीगला मिळणाऱ्या चीनी कंपन्यांच्या प्रायोजकत्वाबद्दलही चर्चा होणार आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार